कृषि कायदे आणि इंधन दर वाढी विरोधात आज कॉग्रेस पक्षातर्फे नागप्रातील राजभवनाला घेराव

नवोदितांच्या प्रतिभेला जोपासण्याच काम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रान कराव राज्यपालांच आवाहन

म्ंबईत वांद्रे क्ला संक्लातल्या लसीकरण केंद्रात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात झाली

नागप्रात कोविड लसीकरणा चा श्भारंभ राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत मनपा आय्क्त राधाकृष्णन बी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी अनेक नगरसेवक नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ही लस प्णे येथील सीरम इन्स्टिट्यूटची असून ती डॉक्टर नर्सेस सफाई कामगार रुग्णालयांचे इतर कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर या आरोग्य कर्मचाऱ्यांना आज पासून लस देण्यात येत आहे

या लसीचा पहिलं डोज आज या ठिकाणी देण्यात येत आहे

आही डोजेसची किवा लसीची क्ठेही कमी नाही

याच आम्ही अभिनंदन करतो केंद्र सरकार राज्य सरकार आणि महाविकास आघाडी सरकार

सामान्य रुग्णालय वर्धा येथील बालरोग तज्ञ डॉ स्नीता दीक्षित यांना लसीककरणातील पहिल्या लाभार्थी होण्याचा सन्मान मिळाला खासदार तडस यांनी प्ष्पग्च्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई ग्रनूले यांच्या प्रम्ख उपस्थितीत वैदयकीय अधिक्षक डॉ भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला सिरम इन्स्टिट्यूट प्णे निर्मित कोविशिल्ड लस घेण्याचा पहिला मान भंडारा सामान्य रुग्णालयातील डॉ पीय्ष जक्कल यांना तर महिलांमध्ये डॉ वंदना क्कडे उपजिल्हा रुग्णालय तूमसर येथे डॉ सचिन बालबूध्दे आणि ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे डॉ

अमरावती जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आणि महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले

राज्याचे निवडणूक आय्क्त यू पी एस मदान यांनी ही माहिती दिली

वाशिम आणि कारंजा नगरपरिषदेच्या सभापती वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा नगरपरिषदेच्या सभापती आणि स्थायी सभापतींच्या निवडण्का पार पडल्या ह्या मध्ये वाशिम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचे असले तरीही सभापती पदांवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व स्थापन केले तर कारंजा नगर परिषद मध्ये भारिप बमसचे नगराध्यक्ष असले तरीही याच पक्षातून वेगळी चूल मांडलेले युसुफ पुंजानी यांच्या गटाने आपले वर्चस्व स्थापण केले

काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या घेराव आंदोलनात राज्याचे क्रीडा मंत्री स्नील केदार मदत व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा सह अनेक आमदार आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते काटोल नाका येथून काढण्यात आलेल्या टॅक्टर रॅली मध्ये विदर्भातून काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या अन्षंगाने ही टँक्टर रॅली काटोल रोड वरील चौकात थांबविण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रॅली चे रूपांतर जाहीर सभेत केले देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा राज्यात काँग्रेस तर्फे ठिकठिकाणी मोठी आंदोलने उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे यावेळी क्रीडा मंत्री सु्नील केदार ऊर्जामंत्री नितीन राऊत मदत व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस च्या अनेक नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले राजभवन घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता

राज्यपाल नागपूरचे दक्षिण मध्य क्षेत्र सास्कृंतिक केंद्र नृत्य कला साहित्य संगीत या विविध कला आणि कलावंतासाठी मध्य भारतातील हक्काच व्यासपीठ राहील आहे केंद्रान विविध उपक्रमाव्दारे रसिकांसाठी कलेच दालन समृध्द केल आहे मात्र प्रस्थापित कलावंतांसोबतच नवोदितांच्या प्रतिभेलाही जोपासण्याच काम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रान कराव अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक मंडळाची बैठक आज सकाळी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती राज्यपालांनी या केंद्राच्या परिसराची पाहणी केली भारत पेट्रोलीयम गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडियागेल इंडियन ऑईल कॉपोरेशन या इंधन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्याकडून संयुक्तरीत्या सक्षम या संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मर्यादित नैसर्गिक स्त्रोतांचा सध्याअमर्यादित वापर होत आहे वाहनांची दिवसेदिवस वाढणारी संख्या ही इंधनाच्या वापरात वाढ दर्शवते श्वाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर देण्यात यावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले संरक्षण क्षमता महोत्सवाच सक्षम त्यांच्या हस्ते आज राजभवन येथे डिजिटल उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते

दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे

पात्र दिव्यांगांमध्ये ऍसिड हल्ल्यात जखमी झालेले स्वमग्न विशिष्ट शैक्षणिक अक्षमता मानसिक आजार बहविकलांगता शारीरिक वाढ खूंटलेले तसेच स्नायू विकृती उदभवलेल्या व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे

त्यात मोरांच्या नमून्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने मोरांना बर्डफ्ल्य् ची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे

यावेळी लागलेल्या आगीत कामावरील दोन वाहने जळाली पण कोणतीही जीवित हानी झाली नाही शालेय शिक्षणाचा रोड मॅप राज्यातल्या शाळांच्या ग्णावत्तेचा जिल्हा निहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातल्या शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले